उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येतली सर्वाधिक घट आजही कर्नाटकात नोंदवली गेली

महाराष्ट्रासह इतर राज्यांत मात्र ही संख्या अजूनही वाढती आहे लस समिती कोरोना लस खरेदी आणि त्याच्या उपयोगाशी संबंधित सर्व गोष्टींवर विचार विनिमय करण्यासाठी नीती आयोग सदस्य डॉ

पॉल यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक होणार आहे ही समिती राज्य सरकार आणि लस निर्मिती करणाऱ्या सर्वच घटकांशी चर्चा करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे

ही लस भारत बायोटेक कंपनीने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि झायडस कैडिला लिमिटेडच्या सहकार्यान बनवली आहे

काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहकारी अनेक बनावट माध्यमांच्या द्वारे आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला प्रकरणात गुंतले असल्याची अधिकृत माहिती मिळाल्याचं कर मंडळान सांगितलं आहे

गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेनुसार केंद्रीय राखीव पोलिस आणि जिल्हा राखीव दलाने जागरगुंडा जंगलात राबवलेल्या संयुक्त शोध मोहिमेत हे माओवादी सापडले

सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पी आय बी म्हणजेच पत्र सूचना कार्यालयाच्या ट्वीट मध्ये नमूद करण्यात आलं आहे

या पदासाठी पहिली कृष्णवर्णीय महिला उमेदवार घोषित करुन जो बिडेन यांनी इतिहास घडवला आहे कमला हॅरिस सध्या कॅलिफोर्नियातून सिनेटर आहेत त्यांची निवड झाली तर अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड होणारी त्या पहिल्या महिला ठरतील हॅरिस यांची आई मूळ भारतीय वंशाची तर त्यांचे वडिल जमैकाचे आहेत सानफ्रासिस्को साठी पहिली महिला जिल्हा वकील होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे भारतीय अमेरिकी लोकांच्या प्रमुख गटांनी हॅरिस यांच्या उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीचं जोरदार स्वागत केलं आहे राष्ट्रपती जन्माष्टमी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशाच्या विविध भागात साजरा केला जात आहे उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावन सह देशात अनेक ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त धार्मिक विधीं सुरु आहेत मथुरा वृंदावन गोकुळ नंदग्राम गोवर्धन आणि बरसानामधील सर्व मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईन सजली आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत

भगवान श्रीकृष्ण सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी देईल असा विश्वास राष्ट्रपती नी आपल्या ट्वीट संदेशातून व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरिकांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

बहुतेक रुग्ण पोर्ट ब्लेअर सह दक्षिण अंदमान जिल्ह्यातील आहेत

या रुग्ण वाढीच्या पार्बभूमीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार